राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती निमित्त आज नवी दिल्ली इथून भारतीय जनता पक्षाच्या देशव्यापी गांधी संकल्प यात्रेला पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत सुरवात झाली

गांधीनी जगाला सत्य अहिंसेचा मार्ग दाखवत स्वांतत्र्य प्राप्त केल्याचं ते म्हणाले एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टीक वस्तुंचा वापर बंद करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही अमित शाह यांनी यावेळी केलं दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती निमित कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या गांधी संदेश पदयावेचं नेतृत्व केलं आज दिल्ली इथल्या कॉग्रेस कार्यालयातून निघालेल्या या यावेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं

त्यानंतर ते गुजरात नवरात्री महोत्सवाला उपस्थित राहून परदेशी मान्यवरांसोबत आरती करणार आहेत माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित देशभर त्यांना श्रद्वांजली वाहण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्येंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयघाट या शास्त्रीजींच्या समाधी स्थळी जाऊन त्यांना पुष्पाजली अर्पण केली लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय स्मृती न्यासतर्फे प्रसिद्ध गायिका सपना भटनागर यांच्या देशभक्ती गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे नागपूर अमरावती महामार्गावर प्लास्टिक मुक्त महामार्ग या अभियानात वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्लास्टिक तसंच तत्सम कचरा उचलून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम साजरा केला

याप्रसंगी महामार्गालगत वृक्षारोपण ही करण्यात आले केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर तसंच भीडे कन्या विद्यालय सीताबर्डी यांच्या संयुक्त विद्यमानं गांधी अभिवादन यात्रेचं आयोजन आज सकाळी करण्यात आलं

यानंतर भीडे कन्या विद्यालय इथं झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गांधीजींची भजने तसंच पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं आणि याच्या माध्यमातून गांधीजींचं जीवन तसंच एकदा वापरण्याजोगी प्लास्टीकच्या वापरावर प्रतिबंध यावर जनजागृती करण्यात आली तसंच स्वच्छताही सेवा या कार्यक्रमांतर्गत सीताबर्डी आणि नेताजी मार्केट इथं प्लास्टीक आणि संबंधित वस्तू गोळा करण्यात आलं एकदा वापरण्याजोगे प्लास्टीक मुक्ती परिसरासाठी नागपूर महानगरपालिकातर्फे प्लाॅग रनचं आयोजन करण्यात आलं यामध्ये प्लास्टीकला हद्दपार करण्याची शपथ घेण्यात आली आणि मनपा आयुक्त अभिजीत बांगर तसंच इतर वरिष्ठ अधिकारी यांनी या प्लाॅग दरम्यान प्लास्टीक गोळा केले गांधी जयंती निमित आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्र शास्त्री यांच्या जयंती निमित विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नागपूर मध्यवर्ती कारागृहात आज बंदीदिवस साजरा करण्यात आला

दरम्यान वध्र्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी भाजपाच्या गांधी संकल्प यात्रेनिमित गांधीजींच्या विचारांवर कृती करण्याचं आवाहन केलं समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकार पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले

वाशिम इथं मतदार जागृतीसाठी जिल्हानिवडणूक यंत्रणेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून या अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित सायक्लोथानचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्यासह अन्यअधिकारी विद्यार्थी आणि नागरिक या उपक्रमालाउपस्थित होते यवतमाळमध्ये गांधी जयंती निमित प्लास्टीक न वापरण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नागरिकांना आवाहन केलं गांधी जयंती निमित प्लास्टीक मुक्ती आणि तंबाख् निर्मूलनासंबंधी उपस्थितांना शपथ देण्यात आली

आज शासकीय सुटी असल्याने नामांकन दाखल केल्या गेले नाही गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवसच शिल्लक राहिल्याने या दोन दिवसात प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवारांचे नामांकन दाखल केले जातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यूती असून कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बह्जन आघाडी आणि बह्जन समाज पक्ष देखील राज्य विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत

बहजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा अँड सुलेखा कुंभारे यांनी भाजपला विनशर्त पाठिंबा जाहीर करून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढचे सरकार स्थापन होईल असा विश्वास नागप्रात आज पत्रपरिषदे दरम्यान व्यक्त केला आपणास भाजपतर्फे कामठी विधानसभा मतदारसंघातून उभे राहण्याची विनंती भाजपने केली होती पण आपण कोणतीही निवडणूक प्रत्यक्ष लढणार नसल्याचं सांगितलं असून कामठी विधानसभा मतदारसंघातून पून्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनाच संधी देण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना केली असल्याचं एड कुंभारे यांनी यावेळी स्पष्ट केलं विधानसभा निवडणूकीसाठी पोस्टल बॅलेटव्दारे मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे भारतीय सेना दलातील कार्यरत अधिकारी आणि जवान यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये नियूक्त झालेले अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी असणारी पोस्टल बॅलेट सुविधा प्रभावीपणे राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात पोस्टल बॅलेट सिस्टीम ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासंदर्भात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रशिक्षण देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ प्रदीप आगलावे लिखीत धम्मचक्र प्रवर्तनानंतरचे परिवर्तन या ग्रंथाचे प्रकाशन आज ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यीक डॉ प्रकाश खरात आणि प्राध्यापक अशोक गोडघाटे यांच्या उपस्थित नागपूर इथं करण्यात आलं यावेळी कौशल्य प्रकाशक डॉ अशोक गायकवाड प्रामुख्यानं उपस्थित होते

असे मत डॉ प्रदीप आगलावे यांनी यावेळी व्यक्त केली

बौद्ध धम्माच्या स्विकारानंतर घडलेल्या इतिहासाचं दस्ताऐवजी करण या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर सादर केला जात असल्याचं ही आगलावे यावेळी म्हणाले देशात अनेक परिवर्तन होत असून नित्य नया भारत अशा प्रकारे देशाची वाटचाल सुरू आहे असं प्रतिपादन माजी सेवानिवृत पोलीस अधिकारी निर्मला कौर यांनी म्हटलं आहे

यावेळी समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांची प्रमुख उपस्थिती होती आपण सन्मानानं आणि नितिमुल्यांचा अंतर्भाव करून जीवन जगल्यास देशाच्या प्रगतीत हातभार लावत असतो हा विचार कौर यांनी यावेळी मांडला

दरम्यान विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका यांनी अचलपूरला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली कुणीही अफवा पसरविण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले

तथापि जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने ती काही काळ शिथील करण्यात आली आहे या काळात नागरिकांनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

आजचं कसोटी सामन्यातलं रोहित शर्माचं हे चौथं शतक ठरलं आहे

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला